आज मुंबईत सर्व विरोधी पक्षांनी पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली महाराष्ट नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार छगन भूजबळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी भारतीय कम्यूनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते या पत्रकार परिषदेला उपस्थित होते ईव्हीएममुळे शंकेला वाव राहतो यामुळे विधानसभा निवडणुकामतपत्रिकेद्वारे घेतल्या जाव्यात अशी मागणी या पक्षांनी केली मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जनतेच्या पाठिंब्यावर विश्वास असेल तर मतपत्रिकेवर मतदान घेण्यास हरकत काय असा प्रश्न राज ठाकरे यांनी विचारला

बेकायदा कारवाया प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राज्यसभेत आजही चर्चा सुरू आहे या विधेयकावर आज मतदान होणं अपेक्षित आहे दहशतवादी कारवायांना सहकार्य करणाऱ्या व्यक्तीलाही दहशतवादी म्हणून जाहीर करण्याची तरतूद या विधेयकात आहे दरम्यान ही तरतूद घटनात्मक दृष्ट्या वैध नसल्याचं काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी म्हटलं आहे ते या विधेयकाच्या विरोधात राज्यसभेत बोलत होते या तरतूदीमागे भाजपची पक्षपाती भूमिका असल्याची टीका काँग्रेस नेते दिग्वीजय सिंह यांनी केली या चर्चेला उत्तर देताना ग्रहमंत्री अमित शहा यांनी दहशतवादी कारवायांमध्ये लिप्प लोक कायद्यातल्या पळवाटांचा शोध घेत नवनव्या दहशतवादी संस्था स्थापन करत असल्याकडे लक्ष वेधलं या आणि अशा कारवाया रोखणं हा या विधेयकाचा उद्देश असल्याचं ग्रहमंत्री म्हणाले

ते आज लोकसभेत बोलत होते मातांना पोषण आहार प्रवल्यास बालकांचं कुपोषण होणार नाही याकडे लोकसभाध्यक्षांनी लक्ष वेधलं हे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी पंतप्रधानांनी सुरू केलेल्या पोषण अभियानाच्या उत्तम अंमलबजावणीची गरजही त्यांनी व्यक्त केली महिला आणि बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी यासंदर्भात बोलताना एक ते सात ऑगस्टपर्यंत पाळला जाणारा स्तन्यपान सप्ताह गांभीर्यानं पाळला जावा बालकांना जन्मापासून तासाभरात आईचं द्ध मिळेल यासाठी सर्व खासदारांनी आपापल्या मतदार संघात जनजागृती करावी असं नमूद केलं भारतीय जनता पक्षाच्या पश्चिम बंगालमधल्या खासदारांनी आज पश्चिम बंगाल सरकारविरोधात निदर्शनं केली संसद भवन परिसरातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यासमोर केलेल्या या आंदोलनात भाजप खासदारांनी तृणमूल सरकारविरोधात फलक झळकावत जोरदार घोषणाबाजी केली दरम्यान पश्चिम बंगालमधल्या डाव्या पक्षाच्या खासदारांनीही मजूरी कायद्यातल्या सुधारणांच्या विरोधात आज संसद भवन परिसरात आंदोलन केल्याचं वृत्त आहे

मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली या ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली देहविक्रय केला जात असल्याचं पोलिसांनी सांगितलं कोल्हापूर जिल्ह्यातल्या राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद करण्यात आले आता दोन दरवाजांतून चार हजार दोनशे घनफूट वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे

राधानगरी धरणात आज पर्यंत आठ पूर्णांक चाळीस दशलक्ष घनफूट एवढा पाणीसाठा झाला आहे

राज्यभरातून भाविकवर्ग पैठण इथं दर्शनासाठी दाखल होत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे श्रावण महिन्यात औरंगाबाद जिल्ह्यात वेरूळ इथं श्री क्षेत्र घृष्णेश्वर आणि खुलताबादच्या भद्रा मारोतीच्या दर्शनासाठी भाविक मोठ्या संख्येनं येतात या पार्श्वभूमीवर औरंगाबाद कन्नड धुळे तसंच फुलंब्री खुलताबाद या मार्गावरची वाहतुक या महिन्यात दर सोमवारी तसंच शनिवारी अन्य मार्गे वळवण्यात आली आहे